आज काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही असा खाारा मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडनीस यांनी महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज पंढरपूरला जाताना माचणूर शि आंदोलकांची भेट घेतली सरकारच्या वतीनं मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात करत असलेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी आंदोलनकर्त्यांना माहिती दिली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी आंदोलकांची चर्चाही घडवली सरकार सर्व मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देशमूख यांनी दिली आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केलं पुढच्याल आषाढी वारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर मंत्रीपदाचा राजीनामा देईन अशी घोषणा सुभाष देशमुख यांनी केली मंगळवेढ्यात आंदोलकांनी मंत्र्यांची गाडी अडवली जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आंदोलकांनी प्रशाची सरबत्ती केली

यात आन्दोलनाच्या आडून कोणीतरी आपला गैर हेतू साध्य करण्याची शक्यता आहे म्हणून मृख्यमंत्री महोदय येणार नाहीत जन भावनेत प्रक्षोभ आहे त्याचा आदर राखत मी येणार नाही अस मुख्यमंत्री म्हणाल्याचं गिरीश महाजन यानी सांगितले मंगळवेढा येथे मराठा आरक्षण मागणीला हिसक वळण लागल्यानं मंगळवेढा आगाराच्या तीन बसगाड्यांचं नुकसान झालं त्यामुळे आगारातल्या सर्व बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या त्यामुळे प्रवाशांची प्रचण्ड गैरसोय होत आहे उद्या आषाढीवारी असल्याने मंगळवेढ्यातील बाहेर गावी असणारे प्रवासी गावाकडे कसे येणार आणि पंढरपूरला जाण्यासाठी आलेल्या लोकावर प्रवास कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे खासगी वाहनाचा तुटवड़ा असून जे वडाप जात आहेत त्यानी दर वाढवले आहेत दरम्यान शहरात शनिवार पासून मराठा ठिय्या बेमुदत आंदोलनास सुरुवात झाली आहे यास मोठा पाठिंबा मिळत आहे आमदार भारत भालके यानी काल दुपारी भेट देत मागण्यांबाबत सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची हिंसकता वाढत असून सकाळपासून जिल्ह्यामध्ये दहा बस फोडल्याची तर नान्नज येथे एक बस जाळल्याची माहिती सूत्रांनी दिली सोलापूर शहरातील चक्का जाम आंदोलनात प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सोलापूर शहरातील वाहतूक व एसटी बस सुरळीत सुरु झाल्या होत्या मात्र तासाभरातच मोहोळ नान्नज या मार्गावरुन सोलापूरला येणाऱ्या गाड्या वाटेत अडवून त्याची तोडफोड करण्यात आली या बसवर दगडफेक करणाऱ्या जमावावर एसटी बस विभागाकडून पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु आहे मात्र अद्याप कोणावरच गुन्हा दाखल झाला नाही आणि कुणालाच ताब्यातही घेण्यात आले नाही दरम्यान आषाढी एकादशी महापूजेला मुख्यमंत्र्यांनी येऊ नये म्हणून आंदोलन सुरू केलेल्या मराठा आणि धनगर समाजातील कार्यकर्त्यांशी संवाद होत नसल्यानं हतबल झालेल्या पोलीस प्रशासनानं दक्षता म्हणून दोन्ही समाजातील आघाडीच्या कार्यकर्त्यांची उचलबांगडी सुरू केली आहे

यातील काही कार्यकर्त्याना सांगोला पोलीस ठाण्यात नेऊन स्थानबद्ध केल्याचेही समजते पोलिसांच्या रडारवर असलेल्या तिर कार्यकर्त्यांचा पोलीस शोध घेत आहेत त्यामुळं अनेक कार्यकर्ते पसार झालेले आहेत मात्र त्यानंतर ही तालुक्यातील आंदोलनाचा भडका कमी होताना दिसत नाही

भाजपा अध्यक्ष अमित शहा आज एक दिवसाच्या मुंबई भेटीवर आले आहेत दादरच्या वसंतस्मृती भाजपा कार्यालयात त्यांनी भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचीही त्यांनी भेट घेतली

राज्यातल्या पक्षविस्तारकांशीही शहा यांनी चर्चा केली

लक्झरी बसमधल्या प्रवाशांमधे कोपर खेराणे नेरुळ मुंबई खिल्या भाविकांचा समावेश असून जीपमधले जखमी मंगळवेढ्याचे रहिवाशी आहेत